लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल उमद्ववारी अर्ज माग डिष्ट्याची मुदत आज संपली

या टप्प्यात महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जालना रावरूजळगाव रायगड पुणबारामती अहमदनगर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगलयि मतदारसंघात निवडणूक होईल लोकसभा निवडणुकीच्या यस्या गुरुवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्यासाठीची राज्यातली तयारी पूर्ण झाली आह रोज्याच अितिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदखिंनी आज मुंबईत वार्ताहर परिषदक्ष याची माहिती दिली राज्यात पहिल्या टप्प्यात गडचिरोली चिमूर भंडारा गोंदिया चंद्रपूर रामटक्र नागपूर वर्धा आणि यवतमाळ वाशिम या सात मतदारसंगांमधमितदान होईल या सात मतदारसंघात एकूण एकशशिक्रोळा उमद्विर निवडणुकीच्या रिंगणात आहेत दूर्गम भागातल्या मतदानकेंद्रांवर निवडणूक कर्मचारी आणि साहित्याची ना्आण करण्यासाठी तीन हविकॉप्टर्स वापरलजिाणार आहव सीव्हिजिल एपच्या माध्यमातून प्राप्त झालख्खा तक्रारींची शहानिशा करून कारवाई क्व्याची तसंच तीस कोटी रुपयांच्या रोख रकमस्क् एकूण सत्त्याण्णव कोटी रुपयांचं अवधीसामान जप्त कल्याची माहिती शिंदखिनी दिली

असं भाजपाच नित्ता राजनाथ सिंग यांनी सांगितलं प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना दक्षीतल्या सर्व शक्कि यांना लागू क्ली जाईल अल्प भू धारक शक्कि यांना साठ वर्ष वयानंतर निवृत्ती वस्ति योजना राबवली जाईल प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सर्व छोट्या दुकानदारांनाही लागू कली जाईल असं त्यांनी सांगितलं

भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात विमुद्रीकरण जीएसटी आणि काळया पध्याच्या मुद्यावर ज्यहा नस्यांनी मौन पाळल्याची टीका काँग्रस्विज्यिष्ठीनस्तिशिहमद पटलीयांनी आज कली भाजपाच्या रोजगार शक्किर यांचं तसंच युवकांच हित या आश्वासनांचं काय झालं असा सवालही त्यांनी कला आहा जाहिरनाम्याऐवजी काँप्रस्मिं माफीनामा जाहीर करुन गळ्खा पाच वर्षातला लखिजोखा द्यावा असं त म्हणाल आपल्या जाहीरमनाम्यानं राममंदिरचा उल्लखिकरुन भाजपा जातीवादाचं ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप कम्युनिस्ट पक्षाचनित्तासिताराम यद्वुरी यांनी कला

रालोआ सरकारनं गव्खा पाच वर्षात घस्मिष्टाजनहित विरोधी निर्णय जनता कधीच विसरणार नाही असंही यद्धिरी म्हणाल मालदीवमधनुकत्याच झालख्खा निवडणुकांमधबिजयी झालख्खमालदिवीयन डर्मीक्रॅटीक पार्टीचउित्त आणि मालदीवच अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलह यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरध्वनीवरुन अभिनंदन कलि मालदीवच्या नागरिकांप्रती असलख्खा उत्तरदायित्वामुळख्या पक्षानं मोठा विजय मिळवला असं मोदी म्हणाल आलदीव हा भारताचा जवळचा मित्र आणि शक्तिरी असून यापुढ्टीी दोन्ही राष्ट्रांमधल जिंबंध आणि सहकार्य वृद्धींगत होईल असं त्यांनी सांगितलं उद्योगपती विजय मल्ल्याचा भारतातल्या प्रर्त्यापणाविरोधात अपील करण्याची परवानगी मागणारा अर्ज लंडनमधल्या उच्च न्यायालयानं फ्रिळला वस्तिमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयानं प्रत्यार्पणावर दिलखिा आदश्ववर इग्लंडच्या गृहमंत्र्यांनी शिक्कामोर्तब कल्पानंतर मल्ल्यानं फख्विरीत हा अर्ज दाखल कला होता कोटयावधी रुपयांच्या मनी लॉड्रिंग आणि फसवणूक प्रकरणात विजय मल्ल्याचा खटला भारतीय न्यायालयात चालवण्यासाठी मल्ल्याच्या प्रत्यर्पणाचआदशादिलहित दहशतवादी कारवायांना आर्थिक सहाय्य क्ल्याच्या आरोप प्रकरणी फुटीरतावादी नत्ती मिरवाईज उमर फारुक हा आज नवी दिल्लीत राष्ट्रीय तपास यंत्रणस्मोर हजर झाला दिल्ली विमानतळावर त्याचं आगमन होताच एन आय ए नं आधी कबूल कल्पाप्रमाण त्याला सुरक्षा उपलब्ध करुन दिली धोका असल्याचं कारण दाखवत दिल्लीऐवजी श्रीनगरमध्यचौकशी कली जावी अशी मागणी मिरवाईजनं कली होती